मम्रिमष्ठळाच्या उपसमितीची बैठक आज मुंबईत झाली त्यानव्वर तः वार्ताहराष्ट्री बोलत होत चप्रकाव पाटील गिरीश महाजन सुभाष दक्षामुख डॉ अनिल बोंडप्र सदाभाऊ खोत विजय शिवतारा महादव जानकर आणि डॉ

मुंबईत पक्षाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत ठरेल असंही ते म्हणाले सरकारनं देवू केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत प्रेशी नसून या अप्रया मदतीनं सरकार शेतकर्यांची थट्टा करत आहे का असा प्रश्न अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना उपस्थित केला

राज्यात सता स्थापन प्रभात भाजप आणि शिवसद्व दरम्यानची चर्चा अयाप व्हायची आह या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी म्हणजप जनादशाचा अपमान असल्याची प्रतिक्रीया शिवसद्वा नवः समय राऊत यावी नोंदवली आह्य त आज मुद्वईत पत्रकाराक्षी बोलत होत भाजपच नव सुधीर मुद्वगटीवार यावी सता स्थापनष्टया पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासवर्भातील वक्तव्य काळ होत त्यावर राऊत प्रतिक्रीया दक्व होत युतीमध सता स्थापनक्षाठी कोणतीही चर्चा सुरू नसून त्या सव्वर्भात कघ्वळ अफवा सुरू आहव्व अस त्याव्वी नमुद काल ज्याष्ठयाकड बहुमत असक्र त राज्यात सरकार बनवतील असद्दी राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना युतीतल्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली भाजपाला सतास्थापनेसाठी निमंत्रित करावं यासाठी आपण राज्यपालांकडे निवेदन सादर केल्याची माहिती आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भेटीनंतर वार्ताहरांना दिली शिवसेना नेत्यांनी भाजपासोबतच्या सत्तास्थापनेचा आपला प्रश्न मार्गी लावावा असं ते म्हणाले शिवसेनेनं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेनेचे अध्यक्ष उदधव ठाकरे यांचा विचार करायला हवा असं भारतीय रिपब्लीकन पक्ष आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे भाजपाच्या इतर मित्रपक्षांसोबत रिपाई आठवले गटानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राज्याचं मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटन घेण्याचा भाजपाकडे धरलेला आग्रह शिवसेनेनं सोडून दयावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं सत्तास्थापनेसाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं अयोग्य ठरेल असंही ते म्हणाले निर्भया निधीचा उपयोग करुन देशातल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्यात येतील असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं महिलांमधे सुरक्षेची भावना बिंबवून महिला सुरक्षेचं बळकटीकरण करण्याच्या उददेशानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी आज ट्विटवरुन जाहीर केलं

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांना हा निधी मदत करतो राज्यात ओला दृष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसन्न आक्रमक भूमिका घ्यावी अशी विनव्वी प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष आमदाराव्वी शिवसम्राव्वी अध्यक्ष उद्धव ठाकर याव्वा कली आह्य अपक्ष आमदार ममुळा गावित प्रहार जनशक्ती पक्षाच आमदार बचू कडू आमदार राजकुमार पटक्ष याद्वी आज उद्धव ठाकर याद्वी भव घवली

मदतीपासून एकही शव्वकरी ववित राहाणार नाही यासाठी पद्वानाम करताना अधिकाऱ्याव्वी दक्षता घ्यावी अशा सूचना राधाकृष्ण विख पाटील याव्वी दिल्या

अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे चणा सोयाबीन आणि काप्स पिकांचं मोठं नुकसान झालं आहे हिश्वोलीच पालकमधी अतुल साव याद्वीही आज जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शप्तकऱ्याब्रा दिलासा दिला

लातूर जिल्ह्याचे पालकमधी सक्षाजी पाटील निल्याक्वर याद्वीही आज निल्यायात जावून पीक परिस्थितीचा आढावा घप्रला आणि तात्काळ पव्वनाम करण्याच आदश दिल वाशिम जिल्ह्यातल्या शवकऱ्याघ्ट्या पाठीशी राज्य शासन खबीरपण उभं असून जिल्ह्यात झालेक्या न्कसानीची माहिती मुख्यमध्याव्वा दव्न शव्वकर्याव्वा सरसकट न्कसान भरपाई दप्टयाची मागणी करणार असल्याच आश्वासन पालकमधी सज्जय राठोड याद्वी आपल्या पाहणी दौऱ्यात शप्रकर्याप्रा दिलं जळगाव जिल्ह्याच पालकमव्वी गिरीश महाजन याव्वी आज ममुराबाद विदगाव इथं भव्व दरून अतिवृष्टीम्रळ न्कसान झालख्या पीकाखी पाहणी कली सिध्धुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळ झालप्र्या भातशप्ती नुकसानीची पाहणी करून शिक्षणमधी आशिष शप्तार याद्वी आज शप्तकर्याद्व म्हणण ऐकून घप्तल सरसकट नुकसानभरपाई यावी तसच वन्यप्राण्याप्रासून होणाऱ्या नुकसानाची दख्बील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शव्वकऱ्याव्वी काली

पालघर जिल्ह्यात कालरात्री पासून विजाष्ट्या कडकडाटासह पाऊस बरसला आज सकाळीही काही वळ पाऊस सुरूच होता जिल्ह्याला या अवकाळी पावसान पुन्हा एकदा झोडपल्यान दिवाळी सप्ताच मागील दोन दिवसाप्तासून शप्तकऱ्याद्वी मोठ्या प्रमाणात कापणीला सुरवात क्ली मात्र कापलप्त भातपिक भिजल असून शप्तकऱ्याद्य मोठ्या प्रमाणात न्कसान झालय नाशिक जिल्ह्यात मनमाड मालेगाव नांदगाव तालुक्यांमधे झालेल्या पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच पिकांचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे

ठाणे जालना अकोला ध्ळे जिल्ह्यातही अध्नमधून पावसाच्या सरी पडत आहेत